धान्य वाहतूक आणि वितरकांच्या नफ्याचा भारही केंद्रसरकार उचलणार आहे

बँकेतर वित्तीय कंपन्या आणि गृहकर्ज देणाऱ्या कंपन्यांना अधिक तरलता देण्यासाठी अर्थमंत्रालयाने मांडलेला विशेष तरलता योजनेचा प्रस्ताव मंजूर झाला या अंतर्गत आर्थिक अडचणीत सापडलेल्या कंपन्यांना सरकार अतिरिक्त हमी पुरवणार आहे आर्थिक सेवा विभाग याविषयीचा तपशील जाहीर करेल

मुद्रा योजनेच्या लाभधारकांनाही या योजनेचा लाभ घेता येईल

देशभरातल्या खाद्यान्न प्रक्रीया उद्योगांना चालना देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांच्या सहभागातून वित्त पुरवठा करण्याच्या योजनेलाही आज मंत्रिमंडळानं मान्यता दिली

अन्न प्रक्रीया उद्योगांना उत्पादनाचा दर्जा वाढवायला मदत करणे साठवण आणि वाहतुकीसारख्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणं विशेषतः अभिनव उपक्रमांना आणि महिला उद्योजकांना आधार देणं ही या योजनेची उद्दिष्टं आहेत

केंद्रीय मंत्रिमंडळानं प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेला मजुरी दिली मत्स्योद्योग क्षेत्रात जबाबदार आणि शाश्वत विकासाच्या माध्यमातून नील क्रांती आणणं हा या योजनेचा उद्देश आहे

येत्या पाच वर्षांत ही योजना कार्यान्वित होणार आहे

एका दिवसात बरे होणाऱ्या रूग्णांची ही सर्वात जास्त संख्या आहे

बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांचं प्रमाणही वाढत आहे

मात्र मृतांची संख्या वाढत आहे

आमोद गडीकर यांनी दिली

नांदेड शहरातील पंजाब यात्री निवास कोविड केयर सेंटर मध्ये उपचार घेऊन आज सहा कोविड रूग्ण बरे झाले आहेत

उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांनी ही माहिती दिली

पाच रूग्णांचा मृत्यू झाला आहे हिंगोली जिल्ह्यात तेवीस वर्षीय युवक कोरोना बाधित आढळला आहे त्यामुळे जिल्ह्यात रुग्णांची संख्या एकशे पंधरा झाली आहे

या व्यक्तीनं दिल्लीडून प्रवास केला आल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे

राज्यात टाळेबंदीच्या काळात कोरोनाचा प्रार्द्भाव नसलेल्या ठिकाणी रोजगार हमी योजनेची कामं मोठ्या प्रमाणात हाती घेतली आहेत

कोरोना विषाणूचा प्रसार मजुरांमध्ये होणार नाही याची दक्षता घेऊन ही कामं केली जात आहेत दरम्यान सरकारनं मागेल त्याला काम देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत

केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी राज्यांच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात देशव्यापी टाळेबंदी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांसाठी विशेष बसची सोय करायला सांगितलं आहे

झारखंड बिहार आणि राजस्थानला गाडी सोडण्याचं नियोजन सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे कोरोना विषाणूचं संपूर्ण निर्मूलन सध्यातरी शक्य नसल्यामुळे प्रत्येकानं त्यासोबत जगण्यासाठी आपल्या जीवनपद्धतीत बदली करणे आवश्यक असल्याचं राष्ट्वादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका ट्विटसंदेशात म्हटलं आहे जनतेने वैयक्तिक आरोग्याकडे लक्ष देणं मास्क सॅनिटायजरचा वापर करणं वारंवार साबणाने हात ध्रणं या गोष्टी अंगिकारल्या पाहिजेत असं पवार यांनी म्हटले आहे लॉकडाऊनच्या नियमांबद्दल जनतेला वेळेवर तसंच योग्य माहिती पुरवण्याची गरज असल्याचंही ते म्हणाले स्थलांतरित मजुरांच्या परतण्यामुळे स्थानिक बेरोजगारांना नोकरीच्या नव्या संधी उपलब्ध झाल्याचं पवार यांनी संदेशात म्हटलं आहे पंधराव्या वित्त आयोगानं आपली आरोग्य क्षेत्राशी संबंधित उच्चस्तरीय समिती पूनर्गठित केली आहे

नवी दिल्ली इथल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे संचालक डॉ रणदीप गूलेरिया या उच्चस्तरीय समितीचे प्रमुख आहेत ही समिती कोविडबाबत त्यांनीच यापूर्वी केलेल्या शिफारशींची समीक्षा करणार आहे

त्याच्या निषेधार्थ या भागात आज अतिरेक्यांनी बंद पुकारला आहे

कोकणाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ तर विदर्भाच्या काही भागांत घट झाली आहे

येत्या दोन दिवसांत संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील